कोरोनाच्या भीतिमुळे ऊसाचा गळित हंगाम संकटात पंतप्रधान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या टाळेबंदीमुळं घरातच रहावं लागत असलं तरी कोणीच एकटं नाही

मात्र हा उपक्रम आपापल्या दरवाजात किंवा बाल्कनीत सामाजिक अंतर राखतच राबवा कोणीही घराबाहेर पडू नका किंवा रस्त्यांवर गर्दी करू नका असंही पंतप्रधानांनी स्पष्ट केलं थोड्या वेळापूर्वी देशातल्या जनतेसाठी प्रसारित केलेल्या चलचित्र संदेशाद्वारे त्यांनी हे आवाहन केलं

उस्मानाबाद जिल्ह्यात दोन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले

हे तिघेही निझामुद्दीन मरकजशी संबंधित आहेत

साताऱ्याहून मरकजला गेलेल्यांचे अहवालही नकारात्मक आहेत रत्नागिरी जिल्ह्यातल्या तिघापैकी एकाला रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे

दिल्लीसारखाच तब्लिगी हा धार्मिक कार्यक्रम वसई इथंही होणार होता मात्र राज्याच्या गृह विभागानं वेळीच सतर्कता बाळगून परवानगी नाकारल्याने कोरोनाचा संभाव्य प्रसार आपण थांबवू शकलो असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे

या रुग्णालयाच्या पहिल्या चाचणीला पुण्यातील एन आय व्ही संस्थेनं रीतसर मान्यता दिली ऐकूया याविषयीचा अधिक वृत्तांत शासनाच्या धोरणानुसार पुढील दोन दिवसात या प्रयोग शाळेत नियमितपणे काम सुरू होणार आहे अशा प्रकारची नम्ने यापूर्वी पुण्यातील प्रयोग शाळेकडे पाठवले जात होते आता मिरज इथं नव्याने सुरू झालेल्या या प्रयोग शाळेत हे काम होणार आहे सांगली सातारा कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा आणि कर्नाटक राज्यातील सीमेलगतच्या भागातील नमुन्यांची तपासणी या ठिकाणी केली जाणार आहे

वनिता कुलकर्णी या लखिया प्रमुख आहेत तर डॉ पंकज जोशी डॉ संदीप वाळुंजकर हे सहकारी कामकाज पाहणार आहेत कोरोनासारख्या साथीच्यावेळी संसर्ग तपासाचे काम या प्रयोगशाळेत वेगाने होऊ शकणार आहे याशिवाय उपचारासाठी मिरज इथं शासकीय रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांसाठी अद्ययावत व्यवस्था करण्यात आली आहेच आकाशवाणीच्या बातम्यांसाठी सांगलीहन शिवाजी कांबळे यांच्यासह प्रशांत जाधव पुणे सेल्फ असेसमेंट कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव आणि संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनानं स्व चाचणी यंत्रणा उपलब्ध करून दिली प्राथमिक पातळीवर कोरोनाची लक्षणं ओळखण्यासाठी या यंत्रणेचा उपयोग होईल

या रुग्णालयांत केवळ कोरोना रुग्णांवर उपचार केले जातील त्यासाठी आरोग्य संचालकांनी अधिसूचना काढली आहे

महाकवच अप्त कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव आणि संसर्ग रोखण्यासाठी महाकवच या डिजिटल मंचाची निर्मिती करण्यात आली आहे राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण राज्य शासनाचा कौशल्य विकास विभाग आणि नाशिक महापालिकेच्या एकत्रित प्रयत्नातून याची निर्मिती करण्यात आली आहे अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून कोरोनाबाधित व्यक्ती अन्य कोणाच्या संपर्कात आली होती का आली असेल तर ती नेमक्या किती आणि कोणकोणत्या व्यक्तींच्या सपर्कात आली होती याची माहिती या अॅपमुळे मिळणं शक्य होणार आहे सध्या ही तपासणी प्रशासनातल्या कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष पाठवून करावी लागते तसंच यात वेळही खूप जातो तो वेळ आता वाचेल

हे अप्तकेवळ कोरोनाची लक्षणं असलेल्या आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या व्यक्तींसाठीच आहे

आकाशवाणी बातम्यांसाठी नाशिकहन संजय पाठक यांच्यासह मेघना देशपांडे पुणे साखर कारखाना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साखर कारखान्यांकडून आवश्यक ते सुरक्षात्मक उपाय केले जात नसल्याचा आरोप करत ऊसतोड कामगारांनी आपलं काम थांबवलं असून त्याचा विपरीत परिणाम राज्यातल्या चालू गाळप हंगामावर झाला आहे सध्या राज्यातील अगदी मोजकेच कारखाने सुरु आहेत अनेक ठिकाणी अजूनही शेतात बराच ऊस शिल्लक असतानाही तोडणी थांबल्याने गळीत हंगामावर त्याचा परिणाम दिसून येत आहे माथेरान घोडे अलिवाग माथेरानमधली गर्द वनराई आणि लाल मातीच्या रस्त्यावरून घोडेस्वारी करणे ही माथेरानला येणाऱ्या पर्यटकांसाठी विशेष आनंद देणारी बाब असते मात्र कोरोनामुळे माथेरानचा पर्यटन व्यवसायच संकटात सापडल्याने त्याचा सर्वाधिक फटका माथेरान मधल्या घोड्यांना बसला आहे

ते सवारीबरोबरच मालवाहत्कीचेही काम करतात मात्र पर्यटक नसल्याने घोडेवालयांचया रोजगाराबरेबरच घोड्यांच्या चारयाचा प्रश्न उग्र स्वरूपात समोर आला आहे

आणि आता राज्यातल्या काही कोरोना विषयक बातम्या संक्षिप्त कोरोना विषाणुचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी अमरावतीकर मात करुया कोरोनावर या विशेष मोहिमेची जिल्ह्यात सुरूवात झाली आहे आरोग्य विभागाचं पथक घरोघरी जाऊन सर्दी ताप खोकला बसनाचा त्रास असणाऱ्या रुग्णांना शोधून त्यांची तपासणी करत आहेत टाळेबंदीमुळे वाशीम जिल्ह्यात अडकलेल्या मजूर नागरिकांना कोणत्याही स्वरुपाची मदत वाटप करायची असल्यास त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाची पूर्वपरवानगी घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिले आहेत विविध सामाजिक संस्था खासगी व्यक्ती संचारबंदीये उल्लंघन करून अशाप्रकारे मदत वाटप करत असल्याचं निदर्शनास आल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे जळगाव जिल्ह्याच्या सीमेवर पोलीसांनी इजारो स्थलांतरिताना रोखलं असून त्यांना जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या शासकीय निवाऱ्यांमध्ये ठेवलं आहे हिंगोली जिल्ह्यातील किराणा आणि भाजीपाला यासह सर्व दुकानं आजपासून तीन दिवसांकरीता संपूर्णपणे बंद राहतील फक्त औषध दुकानं सुरू ठेवता येतील असे आदेश जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी काल जारी केले

कोरोना संसर्गाच्या भितीनं आपले पाळीव प्राणी रस्त्यावर सोडून देऊ नका असं आवाहन सरकारनं केलं आहे या प्राण्यांमुळे कोरोना पसरत नाही चित्रपट आणि दूरचित्रवाणी कार्यक्रमांच्या निर्मात्यांची संघटना आणि या मनोरंजन व्यवसायातील कर्मचाऱ्यांची संघटना सिनेसृष्टीतील रोजदारी कामगारांना त्यांच्या बँक खात्यामार्फत थेट मदत देणार आहे